परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार नवी दिल्ली कुं वार्ताहरांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरून हे आमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं किर्गीझीस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनाही निमंत्रण दिल्याची माहिती त्यांनी दिली किर्गीझीस्तानचे राष्ट्राध्यक्ष हे शांघाय सहकारी संस्थेचे प्रमुख आहेत तर मॉरिशसचे प्रधानमंत्री जुगन्नाथ हे यावर्षींच्या प्रवासी भारतीय दिवसचे प्रमुख पाहुणे आहेत गुरुवारी मोदी यांचा शपथविधी होईल ते आणि त्यांच्या सहका यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पद आणि गोपनियतेची शपथ देतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त आज संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांना श्रद्वांजली वाहण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे सावरकर हे साहस देशभक्ती आणि शक्तीशाली भारत यांच्याप्रति असलेल्या विबासाचं प्रतिक होते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सावरकरांचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान देश नेहमीच लक्षात ठेवेल असं ट्विट उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे सावरकरांचं धैर्य आणि देशासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहेत असं ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा उद्या शपथविधी होईल

मिश्रा यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला ओदिशाची जनता आपला वारस निवडेल आणि तो आपल्या पक्षातलाच असेल असं बीजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी म्हटलं आहे ते एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते आपला वारस हा आपल्या कुटुंबातला असणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ओदिशा विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळवून देणारे नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करणार आहेत उत्तरप्रदेशात विषारी दारु प्यायल्यामुळे सहाजण मृत्युमुखी पडले तर अन्य पाच जणांवर उपचार सुरु आहेत बाराबांकी जिल्ह्यात रानीगंज गावात आज ही दुर्घटना घडली हा भाग रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो परवानाप्राप्त दुकानातुन ही दारु विकत घेतली गेली होती याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित वरीष्ठ अधिका यांना दिले आहेत याप्रकरणी महसूल विभाग तसंच मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत जिल्हा महसूल अधिकारी महसूल निरिक्षक रामनगर पोलीस ठाण्याचे तीन हेड कॉन्स्टेबल आणि पाच महसूल कॉन्स्टेबल्सना याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे राजस्थानात जोधपूर जवळ काल रात्री झालेल्या एका अपघातात दहाजण ठार तर सहाजण जखमी झाले वेगात असलेल्या दोन जीपची टक्कर होऊन ही दुर्घटना घडली जखमींना जोधपूरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

दोन्ही दलांची कुचई परिसरातल्या जंगलात संयुक्त कारवाई चालू असताना हा स्फोट झाला

जम्मू कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात बाबागुंड या भागात काल रात्री एका व्यापा यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली अज्ञात व्यक्तीने चाळीस वर्षीय अब्दुाल अहद शाह या व्यापा यावर गोळ्या झाडल्या रुग्णालयात नेत असतानाच तो मरण पावला हल्ल्याचं कारण अद्याप समजलेलं नाही वस्तू आणि सेवाकराअंतर्गत कर चोरी प्ररकणी अटक करण्यासंदर्भात तेलंगण उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याविका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे

एका प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे सव्वा दोनशे कोटींची कर चोरी केल्यासंदर्भात हैद्राबाद जीएसटी आयोगाच्या अधिका यांनी जीएसटी कायद्यातलं अटकेचं कलम वापरलं होतं

शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी कोलकोत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्याला सीबीआय समोर हजर होण्यासाठी थोडा वेळ मिळावा अशी मागणी केली आहे सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं रविवारी रात्री राजीव कुमार यांना हजर होण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली होती तीन दिवस सुट्टीवर असल्यामुळे कार्यालयात आपण उपस्थित राहू शकत नाही असं राजीव कुमार यांनी सीबीआयला कळवलं असल्याचं आमच्या सूत्रांनी सांगितलं

शुक्रवार पर्यंत दक्षिणेकडील राज्यात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे

राज्याच्या पश्विमेकडील भागात येत्या दोन दिवसांत उष्णता अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे

हवामान विभागानं दिलेल्या माहितीत विदर्भाच्या काही तुरळक भागात तसच आंध्र प्रदेश तेलंगाना ओडिशा तमिळनाडू महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये आजही उष्णतेच्या लाटेचा खाारा देण्यात आला आहे

शकुंतला काळे आणि सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा सर्व निकाल उपलब्ध झाला आहे गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या चार आमदारांचा शपथविधी सोहळा आज पोरवोरेन शिल्या विधानसभेच्या दालनात पार पडला सभापती मायकल लोबो यांनी चारही नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली त्यामधे भाजपाचे सुभाष शिरोडकर जोशवा डिसूझा दयानंद सोपते आणि काँप्रेसचे अट्टीतियो मॉन्सेराटे यांना शपथ देण्यात आली

गोव्याचे मुख्यमंत्री तसंच विरोधी पक्षनेते शपथविधीला उपस्थित होते संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या निवारा संसदेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी भारताची निवड झाली आहे

संयुक्त राष्ट्राच्या निवारा संसदेच्या पहिल्या सत्राला आज नैरोबी शिल्या मुख्यालयात सुरुवात झाली हे सत्र शुक्रवार पर्यंत चालेल शहरे आणि समाजाच्या गुणवत्तापूर्ण राहणीमानासाठीचे नियम असा या सत्राचा विषय आहे मालदीवमध्ये नवनिर्वाचित संसदेचे सभापती म्हणून मालदीव डेमोक्रविक पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांची एकमतानं निवड झाली आहे

पक्षाचे आणखी एक नवनिर्वाचित खासदार वि अब्दुल्ला यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे मालदीवचे राष्ट्रपती विविम मोहम्मद सोलिह यांनी नशीद आणि अब्दुल्ला यांचं अभिनंदन केलं आहे निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी आज होणार असून नवी संसदही पहिल्यांदा भरणार आहे